विदर्भात उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढणार खरीप कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्नधान्याची गरजही बदलणार आहे हे लक्षात घेऊन कृषी विभागांनं आगामी खरीप हंगामाचं नियोजन करावं असं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी म्हटलं आहे मुंबईत काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत ते बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार कृषिमंत्री दादाजी भूसे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित होते सर्व जिल्ह्यांचे संपर्कमंत्री जिल्हाधिकाऱ्यांसह बैठकीत सहभागी झाले होते दर्जेदार पिकं घेऊन त्यांची निर्यातक्षमता वाढवली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून पीक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेकडे सातत्यानं पाठप्रावा सुरु आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले

जावडेकर पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य असून त्याला धक्का न लावता विकास व्हावा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अधिसूचनेबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी काल चर्चा केली

विमान रेल्वे येत्या सोमवारपासून देशांतर्गत प्रवासी विमान सेवा सुरु होत असून त्या संदर्भात नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत येत्या एक जूनपासून सुरू होत असलेल्या दोनशे रेल्वेगाड्यांच्या आरक्षणालाही काल सकाळी दहा वाजता सुरुवात झाली पहिल्या अडीच तासातच चार लाख तिकिटांच आरक्षण झाल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली

त्या रुग्णाची प्रकृती सुधारली आहे अशी माहिती अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांनी काल दिली

त्यामुळे एका गंभीर रूग्णाचा प्राण वाचला आहे

याचाच एकन भाग म्हणून काल अहमदनगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातल्या नांदूर्खी खुर्द इथं आयसीएमआरचे प्रतिनिधी डॉ प्रमोद जमाले यांच्या पथकानं चाळीस व्यक्तींचं सीरो सँम्पल घेतलं आता कोरोना प्रतिबंध विषयक काही बातम्या थोडक्यात

ब्लडाणा जिल्ह्यात कोरोना रूग्ण आढळून आलेल्या क्षेत्रामध्ये कंटेन्टमेंट झोन जाहीर करण्यात आले होते

सिंधुद्र्ग स्थानकातून तिसरी श्रमिक विशेष रेल्वे काल मध्यप्रदेशातल्या जबलप्रकडे रवाना झाली

जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळेला आयसीएमआरची मान्यता काल मिळाली त्यामुळे जिल्ह्यातील नमुने तपासण्यासाठी आता विलंब लागणार नाही

सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला रक्ताची जास्त गरज असताना भीतीपोटी अनेक रक्तदाते पुढे आलेले नाहीत शिवाय रक्तदान शिबिरांची संख्याही टाळेबंदीमुळं घटली आहे

त्र्यंबकेश्वरहन निघणारा संत निवृत्तीनाथ महाराज यांचा मुक्ताईनगरमधून निघणारा संत मुक्ताबाई यांचा आणि सासवड मधून निघणारा संत सोपानदेव महाराज यांचा पायी पालखी सोहोळाही रद्द करण्यात आला आहे

या निर्णयानंतर आता देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहोळ्याबद्दल राज्य शासन काय निर्णय घेतं याकडे अवघ्या वारकरी संप्रदायाचं लक्ष लागून राहीलं आहे

या मास्कचा अत्यावश्यक साधनसामग्रीत समावेश असतानाही त्याची चढ्या दरानं विक्री होत असून अनेक ठिकाणी काळा बाजार होत असल्याचंही समोर आलं आहे त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावरून हे निर्देश देण्यात आले आहेत

गेल्या सरकारनं धारावीचा पुनर्विकास करण्याची घोषणा करून सर्व औपचारिकता पूर्ण केली आहे या प्रकल्पामुळ रोजगार वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे याबाबत लवकरच एक बैठक बोलवावी अशी विनंती आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे एसटी लातर राज्यात अनेक ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेली एस टी महामंडळाची बस सेवा पुन्हा सुरु होत आहे

बसच्या प्रवास दरात किंवा सवलतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही नेहमी प्रमाणे मिळणाऱ्या सवलती आणि नियमित भाडच घेतलं जाणार आहे

कॉंग्रेस अमरावती करोनाचा सर्वाधिक प्राद्भाव महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत झालेला असताना केंद्र सरकारकडून मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी काल केला

करोनाच्या निमित्तानं मुंबईतले महत्वाचे उद्योग गुजरातकडे वळवण्याचा केंद्राचा डाव असून तो आम्ही हाणून पाडू असं त्या म्हणाल्या

कॉप्रेस पक्षानंही राजीव गांधी यांना अभिवादन केलं मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनीही राजीव गांधींनी देशात दूरसंवाद आणि संगणक क्षेत्राची केलेली पायाभरणी आज महत्वपूर्ण ठरत आहे अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत राजीव गांधी यांना अभिवादन केलं खत यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात खत पुरवठ्यासाठी रॅक पॉईट हा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे इथे आहे या ठिकाणवरून संपूर्ण जिल्ह्यात खत पोहचवणे अडचणीचं जातं त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना खतांचा पूरवठा सुलभतेनं करण्यासाठी चंद्रपूर आणि नांदेड इथे खतांचा रॅक पॉईंट द्यावा अशी मागणी संपर्कमंत्री संजय राठोड यांनी राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत मांडली ही मागणी मान्य करण्यात आल्यानं जिल्ह्यात आता खतांसाठी तीन रॅक पॉईंट होणार आहेत कापस यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात कापूस खरेदी अत्यंत धीम्या गतीनं सुरु आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कापूस साठवून असल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी काल घरातील कापूस रस्त्यावर आणून पेटवत आंदोलन केल ईचोरी आणि अन्य गावात हे लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं

जन्नर पर्यटन तालुका म्हणून दर्जा मिळवलेल्या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातली समुद्ध निसर्गसंपदा लक्षात घेता तिथं चित्रनगरी सारखा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव खासदार अमोल कोल्हे यांनी सादर केला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच चित्रपट उद्योगाशी संबधित लोकांची बैठक घेतली त्यावेळी कोल्हे यांनी हा प्रस्ताव सादर केला टाळेबंदीमुळं अडचणीत सापडलेल्या तमाशा कलावतांना आणि इतर वादकांना आर्थिक मदत देण्याची मागणीही कोल्हे यांनी यावेळी केली

काल सकाळी हा प्रकार उघड झाला यातील पाच मोटारसायकली गोंडरे गावातल्या लोकांच्याच असल्याचं सांगितलं जातं त्या गेल्या वर्षभरात वेगवेळ्या वेळी चोरीला गेल्या होत्या

मुंबईत अधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्याच्या निधनानं महाराष्ट्र एका मोठ्या लोक कलावंताला मुकला आहे छगन चौघुले यांना खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली या गाण्यानं विशेष ओळख मिळवून दिली

मात्र त्याच्या प्रभावामुळे आज आसाम मेघालयात जोरदार पाऊस अपेक्षित आहे

त्यामुळे तो अंदमान आगमनाचा आजचा मुहूर्त गाठेल असं दिसत नाही राज्यात हवामान कोरडं आहे आणि ते तसंच राहील

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार